विभागीय आयुक्त कार्यालयात पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्राद्भाव निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते शहरासह जिल्हयातील ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेत त्या गतीने नियोजन करावे लागणार आहे याबाबत मंत्रालय स्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचेही पवार यावेळी म्हणाले तर रुग्णाला शासनाच्या नियमानुसार उपचाराची देयकं दिली जात आहे का याची सबंधित यंत्रणेने दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचनाही पवार यांनी दिल्या आहेत राज्य शासनाने पुणे महापालिकेला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज केली आहे

त्यामुळे अन्य जिल्ह्यातही कोरोनावरील आधुनिक उपचार पद्धतीची व्यवस्था उपलब्ध करणे हा त्यावरील प्रभावी उपाय ठरू शकेल असं मत प्ण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं प्णे आणि पिंपरी चिंचवड परिसरात लवकरच कोरोना रुग्णांवरील उपचाराकरता शिवाजीनगरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयासह सणस मैदान र्किंवा बालेवाडी स्टेडियम किंवा एस एस पी एम एस च्या मैदानावर कोरोना उपचार केंद्र सुरू केली जाणार आहेत अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांची रुग्णालयातील डॉक्टरांशी वाद झाला होता त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन तसंच डॉक्टरांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली प्णे शहरात कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज पुणे महापालिकेत आंदोलन करण्यात आलं नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ रुग्णालयातील बेड टाकून प्रशासनाचं या प्रश्नाकडे लक्ष वेधलं पुणेकरांनी कोरोनाच्या संकटामुळे अनेक बदल स्वीकारले असून यंदाच्या गणेशोत्सवातही बदल स्वीकारावे लागतील असं आवाहन पंचांगकत्यांनी येऊन नागरिकांना केले आहे जर शाडूची मूर्ती मिळाली नाही तर घरच्या घरी मातीची मूर्ती करून तिची पूजा करावी तसंच गणेश मूर्तीचे विसर्जनदेखील घरच्या घरीच करावे यामुळे नदी किंवा हौद या ठिकाणची गर्दी टाळता येईल असंही पंचांगकर्त्यांनी म्हटलं आहे प्ण्यातल्या टपाल विभागाने रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राखी पाठवण्यासाठी विशेष टपाल पाकिट तयार केले आहे या पाकिटाची किंमतही केवळ दहा रूपये ठेवण्यात आली असून या पाकिटाला नागरिकांकडून चांगली मागणी आहे अशी माहिती जनरल पोस्ट ऑफीसचे वरिष्ठ पोस्टमास्तर बी

एरंडे यांनी दिली आहे

उद्या पुणे आणि परिसरात मेघगर्जनेसह हलका ते माध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत